कोरोनावरील लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पूणे दौऱ्यावर मतदान केंद्रांच्या धर्तीवर स्वतंत्र लशीकरण केंद्र स्थापन करण्याच्या केंद्रीय कृती दलाच्या सूचना राज्यात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांची संख्या वाढण्याचं सत्र सुरूच वैद्यकीय विमा रकमेच्या वार्षिक हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये विविध आंबेडकरी संघटनांचं एकमतानं आवाहन पंतप्रधान दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या पूणे दौऱ्यावर येत असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन कार्याची ते पाहणी करणार आहेत या भेटीनंतर पंतप्रधान तेलंगणकडे रवाना होणार आहेत तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल पुण्यात येऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा केली

याबाबत महाराष्ट्र राज्य कृती दलाचे मुख्य तांत्रिक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी आकाशवाणीला दिलेल्या माहितीचा हा वृत्तांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी देशभरातील मतदान केंद्राच्या धर्तीवर स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार आहेत केंद्रीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण कृती दलाचे प्रमुख डॉ

पॉल यांनी त्यासंदर्भात विविध राज्यांच्या कोरोनाविषयक कृती दलाच्या तज्ज्ञांशी चर्चा करू त्याबद्दलची मते जाणून घेतली अतिद्र्गम भागातील लोकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ज्यापद्धतीने मतदान केंद्रांची उभारणी केली जाते आणि आवश्यक ती व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाते त्याच धर्तीवर कोरोना लसीकरण केंद्र स्थापन केली जाणार असून त्यायोगे ही लस देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्याचं अंतिम उद्दिष्ट निश्वित करण्यात आलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लसीकरणातून काही व्यक्तींना प्रकृतीन्सार काही रिऍक्शन आल्यास त्यावर तातडीनं उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही केली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी

वैद्यकीय विमा कोरोना काळात वैद्यकीय विमा धारकांच्या संख्येत वाढ झाली तसंच वैद्यकीय विम्याच्या दावा रकमेतही भरीव वाढ झाली या सर्वांचा एकत्रित परिणाम आगामी वर्षातील वैद्यकीय विमा रकमेच्या वार्षिक हप्ता रकमेवर होण्याची शक्यता आहे ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या सर्वांचा एकत्रित परिणाम आगामी वर्षातील वैद्यकीय विमा रकमेच्या वार्षिक हप्ता रकमेवर होण्याची शक्यता आहे वैद्यकीय विमा देणाऱ्या बहतेक सर्वच प्रमुख कंपन्यांचा वार्षिक हप्ता वाढण्याचे संकेत मिळात आहेत

वैद्यकीय विमा हा मुळातच तोट्यात चालणारा व्यवसाय असला तरी त्यापोटी येणाऱ्या दाव्यांचं प्रमाण अत्यल्प असतं त्यामुळं हे नुकसान भरून निघतं पण कोरोना प्रादुर्भावाच्या काळात या दाव्यांचं प्रमाणच वाढल्यानं पुढील वर्षांपासून वार्षिक विमा हप्त्याच्या रकमेत वाढ करण्यावाचून पर्याय नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय विमा नियामक प्राधिकरणानं देखील दिलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह लौकिका रास्ते पुणे

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत काल मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी हे आवाहन करण्यात आलं राज्य शासनानं देखील सर्व अनुयायांना विनंती केली आहे की कोरोना संसर्ग लक्षात घेतासर्वांनी यंदा घरी राहूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं यात्रा सिंधदर्ग कोरोना निर्बंधांमुळे यंदा अनेक ठिकाणच्या जत्रा यात्रा होऊच शकल्या नाहीत पण आता निर्बंध काहीशे शिथिल झाले आहेत त्यामुळे कार्तिकी पासून कोकणातल्या जत्रा निर्बंध पाळून सुरू झाल्या आहेत सिंधूदुर्गातली पहिली जत्रा काल सुरू झाली त्याबाबतचा हा वृत्तांत कार्तिकी एकादशीपासून सिंधूद्गात जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे जिल्हयातली पहिली जत्रा भरते ती कुडाळ तालुक्यातल्या आवळेगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची मात्र यंदा संपूर्ण जगावर कोरोनाच संकट ओढवल्यानं कोकणातल्या जत्रा म्हणजे दहीकाल्यावरही कोरोनाच संकट आहेच तरीही पूर्वांपार रितीरिवाजाप्रमाणे जिल्ह्यातली पहिली जत्रा असा मान मिळविणाऱ्या आवळेगावच्या विठ्ठल रुक्मिणीची जत्रा आज कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून होत आहे संपूर्ण मंदिराच निर्जंतुकीकरण करण्यात आल आहे तसच जत्रेत गावाबाहेरच्या दुकानाना परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती देवस्थान कमिटीकडून देण्यात आली आहे

रात्री उशिरा परंपरेप्रमाणे खानोलकर दशावतारी कंपनीचं नाटकही सादर झालं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सर्वच जत्रा शासनाच्या अटी आणि शर्थी पळून होणार असल्यानं दरवर्षी जत्रोत्सवात दिसणारी मौज मजा आणि व्यापार मात्र यंदा होणार नाही आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिधूद्ग

सध्या पालिका प्रशासनाकडुन ऑटो क्लस्टर आणि नेहरूनगर इथले जंबो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यरत असून यामध्ये हजार रुणांची व्यवस्था आहे दंड एकीकडे टाळेबंदी मुळे पिंपरी चिंचवड पालिकेच्या उत्पन्नात घट आली असली तरी बेशिस्त नागरिकांवर केलेल्या कारवाईतून मिळालेल्या रकमेने पालिकेला हात दिला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरू आहेत

पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरकार